राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्तानं दिलेल्या संदेशातून राष्टपतींनी हे आवाहन केलं गांधीजींनी दिलेल्या सत्य आणि अहिंसा या मंत्राचं अनुसरण करावं असंही राष्टपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे उपराष्टपती एम व्यंकय्या नायड्र यांनी आपल्या द्वीट संदेशात गांधीजींचा अंत्योदयाचा विचार आपल्याला देशातल्या सर्वाधिक उपेक्षितांच्या उत्थानासाठी सदैव प्रेरणा देत राहतील असं म्हटलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात बापूंचे आदर्श आपल्याला आनंदी आणि करुणामयी भारताच्या उभारणीचा मार्ग दाखवतील असं म्हटलं आहे

राष्टपती रामनाथ कोविंद तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्लीत राजघाटावर गांधीजींच्या समाधीस्थळी तसंच विजयघाटावर शास्त्रीजींच्या समाधीस्थळी प्रष्पांजली वाहून अभिवादन केलं

कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रम द्रद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून होत आहेत

आजचा दिवस महात्मा गांधी यांच्या सत्य अहिंसा आणि स्वावलंबन या त्रिसूत्रीची आठवण करून देतो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनंही गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली औरंगाबाद जिल्हा शहर काँग्रेस समितीच्या वतीनं शहागंज इथं गांधीजींच्या प्तळ्याला अभिवादन करण्यात आलं औरंगाबाद महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या वतीनं आज गांधीजयंती निमित्त सायकल फॉर चेंज ही सायकल फेरी काढण्यात आली मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे आणि औरंगाबाद पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवला

कल्याण काळे यांच्या नेत़त्वात फुलंब्री इथं धरणे आंदोलन करण्यात येत आहे धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या मागणीसाठी आज आंदोलन करण्यात आल